राज्यात ग्रंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे प्रतिपादन

पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील असा गृहमंत्री अनिल देशम्ख यांचा इशारा

एस आय आर नीरीच्या प्रयोगशाळेत एप्रिल पासून तीन हजारांच्या वर कोविड चाचण्या

ही योजना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जाहीर केलेल्या एम एस एम ई संबंधित एका उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आहे

ही योजना अभूतपूर्व परिस्थितीला विशिष्ट प्रतिसाद म्हणून तयार केली गेली आहे आणि कर्ज घेणाऱ्यांना त्यांच्या कर्जाचा खर्च कमी करून त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी करणे हे उद्दीष्ट आहे कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र स्रु झाले आहे राज्यात ग्ंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे त्याच बरोबर गृंतवणुक वाढ़न रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रीया अधिक सोपी करणार असल्याचे तसेच खासगी गृंतवणूक संस्थांच्या प्रतिनीधींची एक समिती तयार करून राज्यातील उदयोगवाढीसाठी आवश्यक अशा सूचना या समितीच्या माध्यमातून मागविण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले खासगी गृंतवणूक संस्थांच्या प्रतिनीधींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे

भविष्यातही राज्यातील ग्रंतवणूक वाढीसाठी आलेल्या तज्ज्ञांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले जाईल असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले

टाळेबंदीच्या काळात आर्थिक फटका बसलेल्या गरीबांच्या थेट बँक खात्यात तातडीची मदत राज्य सरकार जमा करत असल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागेल सध्या सरकारचं पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार रोखणं आणि मृत्यूदर कमी करण्याकडे आहे असं ते म्हणाले

गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजय राठोड यांचे मीरा भाईदर महानगर पालिकेच्या आय्क्तपदी स्थानांतरण झाल्याने आशीर्वाद यांची निय्क्ती करण्यात आली आहे

ए एस अधिकारी आहेत पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा गुहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्य सरकारनं विशेष आदेश जारी केल्यानं शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं

चीनमधल्या चेंगडू भागातून बह्तांश हल्ले झाल्याची माहिती प्ढं आल्याचं सायबर शाखेचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितलं बँकिंग पायाभूत सुविधा तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अडचणी निर्माण करणं हा या सायबर हल्ल्यांमागचा प्रमुख हेत् असल्याचं ते म्हणाले इंटरनेट वापरकर्त्यांनी सावधानता बाळगावी आपला डेटा सुरक्षित राहावा यासाठी फायरवॉलचा उपयोग करावा यासह सायबर शाखेनं सूचवेलल्या उपाययोजना तातडीनं कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सध्या मर्यादीत स्वरुपातच वाहतुकीला परवानगी आहे परीवहन मंत्री अनिल परब कृतीदलीचे अध्यक्ष तर परिवहन आयुक्त याचे सचिव असतील असं सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशआत म्हटलं आहे

हा प्रस्कार संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला दिला जातो पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे बियाण्याची उगवण होत नसल्याच्या तक्रारी अमरावती मधील शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत त्याची तत्काळ दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी तसेच संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची स्स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी आज दिले वर्धा जिल्ह्यात सर्दीखोकलाताप वास आणि चव न समजणे श्वास घेण्यास त्रास डायरिया आणि इन्फ्लूएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी जास्तीत जास्त चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्ण शोध होऊन रुग्णांवर लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबवता येईल अशा सुचना विभागीय आयक्त संजीव कुमार यांनी आज दिल्यात माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे सव्वाचारशे वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नसून आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड

शासनाने यासाठी मान्यता दिली असून विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहणार असल्याने विदर्भातील वारकरी भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे

तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे कारागृह सूत्रांच्या माहितीन्सार यातील एकही बंदिवान हा नवीन नसून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग ब्लडाणा जिल्ह्यातील कारागृहात होवू नये तसेच तेथील कैदयांना कोरोनाची लागण होव् नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कारागृहामध्ये बंदी असलेल्या मात्र गंभीर गृन्हे नसलेल्या कैदयांना तात्प्रत्या जामिनावर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहे वर्धा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या जात आहे आता याच उपाययोजनांमध्ये सिक्स मिनीट वॉक टेस्ट आणि एक मिनीट सिट अप टेस्ट ची भर पडली आहे या दोन टेस्टच्या आधारे प्रतिबंधित क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये असलेल्यांचे निदान केले जाणार आहे

एस आय आर

एस आय आर

चाचण्या करण्यापूर्वी जैवसंरक्षण आणि जैवस्रक्षिततेची योग्य ती खबरदारी येथे घेतली जाते या चाचण्या उपलब्ध करण्यापूर्वी कायद्याने बंधनकारक असलेल्या आवश्यक त्या सर्व मान्यता प्राप्त केल्या गेल्या असे सी

एस

नीरीचे संचालक डॉ राकेशकुमार यांनी सांगितले